विधानसभेची मुदत उद्या सपत असल्यान राजकीय हालचाली सुरु आहेत मुंबईत वरळी शिल्या नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी विनोद तावडे संभाजी पाटील निलंगेकर चंद्रशेखर बावनकुळे सुभाष देशमुख दाखल झाले मात्र बैठक संपल्यानंतर त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थतीबाबत बोलायला नकार दिला तर रिपाई आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले राष्ट्रवादी कॉंप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिलव्हर ओक या निवासस्थानी पोचले आहेत शिवसेनाभवनात शिवसेनेचे अध्यक्ष उद्दव ठाकरे संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे नेते आमदार आणि खासदार दाखल झाले आहेत वांद्रे अल्या रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवलेल्य शिवसेनेच्या आमदारांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यास सुरूवात झाली असून कॉप्रेसच्या आमदारांशी कोणाचा संपर्क होवू नये यासाठी त्यांना जयपूरला हलविण्यात येणार आहे शिवसेना अजूनही लोकसभेच्या फॉर्म्यूल्यावर ठाम असून शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे त्याबाबत कोणतीही तडजोड करण्यास तयार नाहीत त्यामुळे गंभीर पेच निर्माण झाला आहे आज संध्याकाळपर्यंत होणाऱ्या निर्णयाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे

नवे दर येत्या रविवारपासून लागू होणार आहेत या आर्थिक वर्षात स्टेट बैंकेनं सातव्यांदा ही कपात केली आहे या कपातीनंतर बँकेच्या आहेत वार्षिक ठेवींवर आधारित कर्जांचे दर आठ टक्के होणार आहेत असं बँकेच्या सूत्रांनी सांगितलं

परतीच्या पावसामुळ वाशिम जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत प्रत्येक पंचनाम्याची डाटा एन्ट्री करण आवश्यक असून यामध्ये सर्व माहिती अचूक भरली जाईल याची दक्षता संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी तसच प्रत्येक तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना वाशीमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज दिल्या

राज्यातला शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे असं साकडं महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विठ्ठलाच्या चरणी घातलं आहे त्यांच्या हस्ते आज पंढरपूरच्या विड्डलमंदिरात कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विड्डल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा झाली त्यानंतर संत तुकाराम भवन िं झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी सुनील महादेव ओमासे आणि नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मानाचे वारकरी ठरलेले सुनील ओमासे सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातल्या बेडग येथील आहेत

नवी मुंबईतल्या दहशतवाद विरोधी पथकानं महाड धिं काल रात्री केलेल्या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेतलं आहे अंमलीपदार्थ जवळ बाळगल्याच्या संशयावरून ही कारवाई केल्याचं दहशतविरोधी पथकाच्या पथकानं सांगितलं ताब्यात घेतलेल्यांमध्ये एका पत्रकाराचाही समावेश आहे दरम्यान ताब्यात घेतलेल्यांची नावं उघड करायला एटीएसनं नकार दिला आहे

सुलतानपूर लोधी श्री अमृतसर साहेब आणि डेराबाबा नानक ॐ गुरु पूरब उत्सव साजरा करण्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम लंगर कीर्तन ियादी उपक्रम होणार आहेत सर्वत्र नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानंही गुरु पुरब निमित्त शीख युवा परिषद आयोजित केली आहे

राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद जामदार यांचं आज मुंबईतल्या रुग्णालयात निधन झालं

प्रामाणिक न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ज्ञामदार यांची ख्याती होती तत्कालीन जळगाव सेक्स स्कँडल त्यांनी यशस्वीरित्या हाताळलं होतं

आगीत चौदाव्या मजल्याचं नुकसान झालं असलं तरी लोकांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाम्ळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण आयोजित गटस्तरीय महिला नाट्य महोत्सवामध्ये चिपळूण कामगार कल्याण केंद्रानं सादर केलेल्या हिरवीन या नाटकान प्रथम क्रमांकासह विजेतेपद मिळवलं सिंधूदुर्ग जिल्ह्यात कुडाळ अं हा महोत्सव झाला सावंतवाडी कामगार कल्याण केंद्रानं सादर केलेल्या चरित्राचे चरित्र या नाटकाला दुसरा तर रत्नागिरीच्या कामगार कल्याण वसाहत यांनी सादर केलेल्या फ्रेंडशिप नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला